राज्याच्या सर्व भागात मान्सून सक्रिय

यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी वेळ मिळाला असंही या अभ्यासात म्हटलं आहे आता रुग्णसंख्येची परिसीमा यावर्षी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत गाठली जाईल असा इशारा परिषदेच्या संशोधकांनी दिला आहे आणि त्यावेळी विलगीकरण आणि अति दक्षता विभागातील खाटा तसंच वेंटिलेटर्सची कमतरता भासू शकते असं म्हटलं आहे

आरोग्य मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं की वेळेवर निदान आणि योग्य उपचार व्यवस्थेमुळे रुग्ण बरे होत आहेत

द्सरीकडे रुग्ण चाचणीच्या व्यवस्थेत सातत्याने वाढ केली जात आहे

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आज घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलं हे डबे कोरोना संक्रमणावर उपचार करण्यासाठी सुविधांनी सज्ज आहेत

दरम्यान ठाणे पालिकेच्या स्मशानभूमीतील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव ठरले आहेत यापैकी एकजण शवागाराच्या वाहनाचा चालक तर दुसरा मृतदेह हाताळणार कर्मचारी असल्याचं या स्मशानभूमीचे प्रभारी एस

महावारकर यांनी सांगितलं

सर्वसामान्य प्रवाशांना या गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी नसेल राज्य सरकारने निर्धारित केलेल्या कर्मचाऱ्यांनाच केवळ प्रमाणित नियमांचं पालन करुन प्रवास करता येईल

परंतु त्या रद्द करुन यापूर्वी घेतलेल्या चाचण्यांची सरासरी किंवा अंतर्गत मूल्यांकनावर आधारित निकाल जाहीर करावेत अशी मागणी या पालकांनी केली आहे यापैकी चार पालकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे

ठाण्यातील मुख्य शाखेतच सात कर्मचारी पॉझिटीव निघाले

सपारी नकसान निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचं प्रचंड नुकसान झालं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून निसर्ग चक्रीवादळानं प्रामुख्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातल्या शेती बागायतीचं प्रचंड नुकसान झालं आहे आंबा काजू नारळ सुपारीच्या बागायतदारांना पुढची काही वर्षं कोणतंही उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या श्रीवर्धन इथल्या सुपारी संशोधन केंद्राचाही त्यात समावेश आहे

श्रीवर्धनी ही भरप्र उत्पन्न देणारी जात याचं केंद्रानं शोधून काढली या जातीला भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय मिळवून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती

मानांकनानंतर सुपारीला चांगला भाव मिळायला बागायतदारांना मदत झाली असती हे मानांकन मिळायलाच विलंब होणार असल्यानं बागायतदारांचंही नुकसान होणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी रक्तदाता दिवस विश्व रक्तदाता दिवस काल पाळण्यात आला सुरक्षित रक्त आणि रक्तजन्य घटकांची गरजेबाबत जनजागृती करणे आणि रक्तदात्यांना धन्यवाद देण्याकरिता हा दिवस पाळला जातो यावर्षी या दिवसाची संकल्पना सुरक्षित रक्त सुरक्षित जीवन अशी आहे नियमितपणे स्वखुशीने रक्तदान करणाऱ्यांकडून रक्त संकलन वाढवण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा करण्याच्या दृष्टिने सर्व सरकारी राष्ट्रीय आरोग्य अधिकारी आणि रक्त पुरवठा सेवांसाठी देखील हा दिवस महत्वाचा आहे रक्तदान जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणीर रक्तदान शिबिर होत आहेत लातूरात मात्र दिव्यांगानी रक्तदान करुन रक्तदानाचा वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सर्व प्रवर्गातील दिव्यांगासाठी राष्ट्रीय पातळीवरकाम करणारी सक्षम संस्था आणि केंद्र सरकारच्या सामजिक न्याय आणि अधिकारीतामंत्रालयाच्या जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्राच्या वतीने लातूरात एकाविशेष रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हेमीफिलीया सिकलसेल सारख्या रोगांनीग्रस्त दिव्यांगांना सतत रक्ताची आवश्यकता भासते अशादिव्यांगासाठी दिव्यांग नागरिक आणि त्यांच्या पालकांनी या रक्तदान शिबिरात सक्रियसहभाग नोंदवला एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगाला रक्तदान करुन मदत करु शकतो याचासंदेशच या रक्तदानातुन देण्यात आला आहे स्वतः मुकबधीर असलेला योगेश डांगे तरत्याच्या तोडक्या मोडक्या भाषेत मी रक्तदान केल हे अभिमानाने सांगत सगळ्यांनीरक्तदान कराव अस आवाहन ही करत होता

अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर रेरा महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण अर्थात महारेरा पुढे सुरु असलेल्या सदनिका खरेदी विक्री संदर्भातील सर्वच प्रलंबित दाव्यांची जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन सूनावणी घेतली जाणार आहे महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी ही माहिती दिली सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळं इमारतीच्या बांधकामाला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला ग्राहकांच्या बांधकाम व्यवसायिकांबद्दलच्या तक्रारी वाढत असतानाच प्राधिकरणाकडे नियमित सुनावणी बंद राहिल्यानं दाव्यांची संख्या वाढत आहे काही तातडीच्या प्रकरणांवर प्राधिकरणाने ऑनलाईन सुनावणी देखील घेतली होती आता तीच पद्धत पुढे सुरु ठेवली जाणार असून जुलैपासून सर्वच प्रकरणांची ऑनलाईन सुनावणी घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने जाहीर केला आहे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक संघटना या दोघांच्याही प्रतिनिधींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे हुळद पीक नुकसान हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळं कोर्टा आणि चोंडी गावाजवळ पावसाचं पाणी अडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हजारो हेक्टर वरील सोयाबीन आणि हळद पिकाचं नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडं केली असून हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना या भागातले पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान जोरदार पावसामुळं हिंगोली सेनगाव रस्त्यावरील गोमती नदीवरचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे बुलढाणा पाऊस बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून काही ठिकाणी हा पाऊस वादळी झाल्यामुळं नुकसान झालं आहे पैनगंगा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्यामुळं बुलढाणा धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे पावसामुळं मलकापूर शहरातही मोठं नुकसान केलं आहे

परभणी पाऊस परभणी शहरासह पालम गंगाखेड जिंतूर पूर्णा तालुक्यात काल रोजी दुपारी पावसानं हजेरी लावली पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे दरम्यान मानवत तालुक्यातल्या मानवत ते आंबेगांव रस्त्यावरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बुडून मृत्यू अमरावती जिल्ह्यातल्या पथ्रोत तालुक्यातल्या कुंभी वाघोली गावातल्या दोन सख्ख्या बहिणींचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली गावाजवळच्या गोंड वाघोली तलावामध्ये कृंभी वाघोली येथील चार मूली शनिवारी दुपारी मासे पकडण्याकरिता गेल्या होत्या त्यातल्या या दोघी बहिणींचा पाय घसरून त्या अचानक पाण्यात बुडाल्या त्यांच्यासोबतच्या दोन मुलींनी गावात येऊन या घटनेची माहिती गावक यांना दिली त्याआधारे या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आले अरुवल शिकार अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आकोट वन्यजीव विभागात अस्वलाच्या पिल्लांची शिकार करताना अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली होती त्यात सहभागी असलेल्या पैकी सात जणांना वनविभागात चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत राजपत द्रचित्रवाणी मालिका आणि चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यानं मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन काल आत्महत्या केली त्याबद्दल संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचं कारण लगेच कळू शकलं नाही मुंबई पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत पवित्र रिश्ता या दूरचित्रवाणी मालिकेतून लोकप्रिय झालेल्या सुशांतनं काय पो छे एम एस धोनी छिछोरे केदारनाथ यासारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती

सुशांतच्या निधनामुळं आपल्याला धक्का बसल्याचं मोदी यांनी सांगून एक दमदार युवा अभिनेता खूप लवकर निघून गेला त्याच्या यशातून अनेकांनी प्रेरणा मिळाली असं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

विदर्भ मराठवाडा भिजवत काल अहमदनगर गाठणारी शाखाही वायव्येकडे पुढे सरसावली त्यामुळे पुण्या मुंबईसह उत्तर कोकण आणि खान्देशातहीदाखल होत मोसमी वार्यांतनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला राज्याच्या सर्व भागात मान्सून आता सक्रीय झाला असून काल बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार